अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी आज दिली

पुरस्कार रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी दिला जाणारा काव्य गौरव प्रस्कार यंदा ज्येष्ठ हास्यकवी आणि विडंबनकार बंडा जोशी यांना जाहीर झाला आहे ज्येष्ठ वात्रटीकाकार आणि व्याख्याते रामदास फुटाणे यांच्या हस्ते येत्या ग्रुवारी एका छोटेखानी समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड प्रमोद आडकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली सन्मानचिन्ह ग्रंथशाल आणि श्रीफळ असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

कोणत्याही लसीकरण केंद्रात राजकीय मंडळींची अनावश्यक उपस्थिती बॅनरबाजी खपवून घेणार नाही असंही पवार यांनी स्पष्ट केलं पूणे शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज पवार यांची भेट घेऊन लसीकरण केंद्रात सुरू असणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली त्यानंतर पवार बोलत होते

हिंदुस्तान समाचार या वृत्त संस्थेनं आज याबाबतचं वृत्त दिलं आहे लेझर इंडस्ट्रीज ऑक्सिजनचा औद्योगिक वापर केल्याने भोसरी एमआयडीसीतील आकार लेझर इंडस्ट्रीज ही कंपनी महस्रल विभागाने आज सील केली संय्क्त पथकाने केलेल्या पाहणीत या कंपनीत दोन सिलेंडरचा वापर होत असल्याचं आढळून आलं त्यानंतर ही कारवाई करण्यात आली सातव अंत्यसंस्कार काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिव देहावर हिंगोली जिल्ह्यातील कळनमुरी या त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

प्ण्यातल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार स्रू होते कोरोना विषाणूच्या संसर्गामधून ते बरे झाले होते पण त्यानंतर त्यांना सिटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाला आणि त्यांची तब्येत खालावली त्यांना जीव रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते सातव यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून तीव्र द्ःख व्यक्त होत आहे

तर एक पथक या आधीच गोव्याला रवाना झालं आहे

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत हवामान पूणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ हवामान आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेट्र ताज्या पुणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धूवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार